त्यांनी मौजपूर भागातल्या सुरक्षा परिस्थितीचाही आढावा घेतला पोलीस आपलं काम चोख करत असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे असं ते म्हणाले ईशान्य दिल्लीतला तणाव निवळत असून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची माहिती दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पज्ञाईक यांनी दिली आहे ते आज वार्ताहरांशी बोलत होते दंगलग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील रस्त्यावर उतरले असून लोकांच्या मनातली भीती कमी करण्यासाठी सुरक्षा दलांनी बाबरपूर जोहरीपूर आणि मौजपूर भागात आज ध्वजसंचलन केलं

कथित भडकवणारी भाषणं देणाऱ्या तीन भाजपा नेत्यांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य निर्णय घ्यावा आणि उद्या न्यायालयाला त्याची माहिती द्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत सीएए कायद्यावरुन होत असलेल्या हिंसेप्रकरणी भाजप नेते कपिल मिश्रा अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांनी ही वक्तव्य केली होती दिल्लीच्या ईशान्य भागात उफाळलेल्या हिंसाचाराला केंद्र सरकार गृहमंत्री आणि दिल्लीचं सरकार जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज नवी दिल्ली ड्विं बातमीदारांशी बोलताना केलं त्यांनी सर्व नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेलं मतप्रदर्शन दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे असं माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते अशा प्रकारच्या क्षुद्र राजकारणामुळे पोलिसांचं नीतीधैर्य खच्ची होतं असं ते म्हणाले या भागातला हिंसाचार निवळत असून तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली अशा संका अमयी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करून जावडेकर यांनी विरोधी पक्षांना या प्रकरणी राजकारण करू नये असं आवाहनही केलं शाहीनबाग मुद्यावर आता पुढील सुनावणी तेवीस मार्चला होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हामिं आहे शाहीनबाग निदर्शकांशी चर्चा करण्यासाठी विशेष संवादक नेमण्याचा न्यायालयाचा निर्णय अभिनव असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंदोलकांशी मोकळेपणी चर्चा घडवून आणणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं म्हाक्रिं आहे दिल्लीतली परिस्थिती निवळल्यानंतर पुढील सुनावणी होणं योग्य असल्याचं मत ही न्यायालयानं मांडलं आहे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणा यांमुळे जगात भारताची प्रतिमा मलीन होत आहे असा आरोप उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला देश आर्थिक महासत्तेच्या दिशेनं वाज्ञाल करत असताना विरोधक देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करत आहेत असंही ते म्हणाले सर्व पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती करावी असं आवाहन त्यांनी केलं सरोगसी साठी जवळच्या नात्यात नसलेल्या महिलेचीही मदत घेण्याची मुभा लवकरच मिळणार आहे

सरोगसी विधेयकावर राज्य सभेच्या समितीनं केलेल्या शिफारसींना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे आता सुधारित शिफारसींसह हे विधेयक संसदेत सादर केलं जाईल राष्ट्रीय वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आयोग स्थापण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे

जम्मू कश्मीरसाठी समवर्तीसूचीतले केंद्रीय कायदे लागू करण्यासाठी देखील केंद्रीय मंत्रीमंडळानं होकार दिला आहे असंही जावडेकर यांनी सांगितलं

बुडीत ठरण्याच्या मार्गावर असलेल्या कर्जांच्या वसुलीसाठी कठोर कार्यवाहीची गरज सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केली खातेधारक आणि बँका दोहोंच्या सोईसाठी बँकेच्या कर्मचा यांना स्थानिक प्रादेशिक भाषा बोलता यायला हवी असंही त्या म्हणाल्या समाजवादी पार्शीवि वरिष्ठ नेते आणि खासदार मोहम्मद आझम खान यांना आणि त्यांची पत्नी फातिमा आणि मुलगा आमदार अब्दुल्ला आझम खान यांना वयाच्या खोर्गा दाखल्याच्या संदर्भात दाखल केलेल्या शपथपत्र प्रकरणात स्थानिक न्यायालयानं सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या तिन्ही जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फे ळल्या नंतर त्यांना त्वरित कोठडीत पाठवण्यात आलं या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या महिन्याच्या दोन तारखेला होणार आहे भारतात येत्या मार्चमध्ये होणाऱ्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत चीनसह एकूण सहा देशांनी कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या कारणावरुन माघार घेतली आहे चीन तैवान हाँगकाँग मकाव उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान हे ते सहा देश आहेत

एन आर ए आय या भारतीय राष्ट्रीय रायफल्स संघ जिचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली कोरोना विषाणु उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या देशांनी आखलेल्या आपापल्या राष्ट्रीय धोरणानुसार या देशांचे नेमबाज स्पर्धेत सहभागी होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आपल्या नव्या प्रशिक्षकासोबत अद्याप पुरेशी जुळवाजुळव झाली नसल्याच्या कारणावरून पाकिस्तानचे नेमबाजही या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत अशी माहितीही रणिंदर सिंग यांनी यावेळी दिली याच स्पर्धेत गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या नेमबाजांना भारतानं व्हिसा नाकारल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नव्हते या खेपेस मात्र तसं काही नसून ऑलिम्पिकसाठी या दोन नेमबाजांनी याआधीच पात्रता सिद्ध केल्यामुळे ते आधीपासूनच स्पर्धेत सहभागी नाहीत असा खुलासाही त्यांनी केला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेल्या चीनमधल्या वुहान या शहरातून भारतीय नागरिकांना घेऊन येण्यासाठी भारतानं आज एक विशेष विमान पाठवलं आहे

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रेरणा सोनावणेनं याच गाति कांस्य पदक जिंकलं

याच गात्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशांत कोळीनं रौप्यपदक पक्रिावलं

पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठानं तिरंदाजीत सर्वाधिक पदकं कमावून तिरंदाजीचा चॅपियन्स करंडक जिंकला ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात बळी गेलेला पोलीस हवालदार रतनलाल याच्या कुटुबियांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक कोर्टी रुपयांची मदत जाहीर केली आहे त्याच्या कु बातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचं तसंच कुटुबियांची सर्वप्रकारे काळजी घेण्याचं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या दु्देवी घजा रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या या दंगलींविषयी आलेल्या याचिका दाखल करुन द्यायला मात्र न्यायालयानं नकार दिला आहे